राज्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत मोठा घोळ

दहावी आणि बारावीच्या परिक्षा मे महिन्याआधी घेणं अशक्य

या लाभार्थींच्या अर्जात काही गैर प्रकार किंवा काही चुकीची माहिती असल्यास रक्कम वसूल करण्याबरोबरच फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो या योजनेसाठी काम करणाऱ्या आणि माहिती घेण्यात हलगर्जी करणाऱ्या महा ई सेवा केंद्रांवरही कारवाई सुरू झाली आहे ट्रॅक्टर रॅली सांगली केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधातकाँग्रेसच्या वतीने काल सांगली शहरात ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी ट्रॅक्टर चालवत रॅलीचं नेतृत्व केलं राज्यघटनेनुसार कृषी कायदे करण्याचा अधिकार राज्य सरकारांना आहे त्यामुळे आता केंद्रीय कृषी कायद्याच्याविरोधात न्यायालयात लढा द्यावा लागेल असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे

साखर कामगार प्रतिनिधी मंडळ आणि कामगार महासंघ यांच्या संयुक्त बैठकीत काल सांगली इथं हानिर्णय घेण्यात आला

कराड येथील सहकार मंत्र्यांच्या सह्याद्री साखर कारखान्यापासून या संपाला सुरुवात होणार आहे त्यानंतर राज्यातील सर्व साखरकारखाने एकाच वेळी बंद केले जातील अस त्यांनी सांगितलं

ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक पुरवठा विभागाच्या अधिका यांनी काल ही माहिती दिली इतकी वर्ष गरिबांच्या तोंडचा घास अपात्रव्यक्तींच्या घशात जात होता हेच यावरून स्पष्ट होतं आता मात्र तंत्रज्ञानावर आधारित सुधारणांच्या मदतीनं वितरण व्यवस्था पारदर्शक होतेआहे

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेऊन ही यादी त्यांच्या सुपूर्द केली सत्ताधारि महा विकास आघाडितल्या शिवसेना काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेस या तिन्ही पक्षांच्या वतीनं प्रत्येकी चार जणांच्या नावांची यात शिफारस करण्यात आली आहे शिवसेने कडून नीतीन बानुगडे पाटील विजय करंजकर चंद्रकांत रघुवंशी आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे कॉंग्रेसनं रजनी पाटील सचिन सावंत मुझफ्फर हुसेन आणि अनिरुद्ध वनकर ही नावं पुढे केली आहेत नुकतेच भाजपातून आलेले एकनाथ खडसे शेतकरी नेते राजू शेट्टी साहित्यिक यशपाल भिंगे आणि गायक आनंद शिंदे यांना राष्ट्रवादीनं आपल्या यादीत सामावून घेतलं आहे आता राज्यपाल काय निर्णय घेतात याची प्रतिक्षा आहे समित्या राज्य विधिममंडळाच्या विविध विषय समित्यांची घोषणा काल करण्यात आली रणजीत कांबळे अंदाज समितीचे प्रमुख असतील तर महत्वाच्या लोकलेखा समितीचे प्रमुख म्हणून सुधीर मुनगंटीवार यांचे नाव जाहीर झाले आहे

मराठी भाषा धोरणाला गती देण्यासाठी काम करावं लागेल यासाठी निश्चित आराखडा तयार करून काम केलं जाईल असं मराठी भाषा समितीचे प्रमुख चेतन तुपे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

अधिवेशनासाठी कोविडच्या पार्श्वभूमीवर विविध यंत्रणांनी आवश्यक तयारी पूर्ण करावी अशा सूचना महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी काल दिल्या हिवाळी अधिवेशनासंदर्भात करायच्या व्यवस्थेबाबतच्या पूर्वतयारीचा आढावा नागपुरातिल विधानभवन सभागृहात भागवत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला

शेलार यांनी काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून मेंट्रो कारशेड बाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत

दरवर्षी फेब्रवारी आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या परिक्षा घेतल्या जातात मात्र सध्या कोविडची परिस्थिती आहे त्यामुळे मे महिन्यापूर्वी परिक्षा घेणं शक्य होणार नाही यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भातील अंतिम निर्णय घेणार आहेत सध्याची परिस्थिती पाहता आम्ही मुलांच्या आरोग्याला प्राधान्य देत आहोत

या इयत्तेतील मुलं मोठी आहेत

विद्यार्थी संख्येबाबत नियंत्रण करणंही शक्य होईल असं शिक्षण मंत्री म्हणाल्या

याबाबतचीअधिसूचना लवकरच प्रसिध्द करण्यात येईल असं परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांनी कळविलंआहे

सावित्री बाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलगुरु नीतीन करमाळकर या वेळी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते

बॉम्बे ब्लड सिंधदर्ग बॉम्बे ब्लड गृप हा अत्यंत दुर्मिळ रक्तगट असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणचा रक्तदाता पंकज गावडे याच रक्त विशाखापट्टणमला रवाना होत आहे त्यामूळे पंकजच रक्तदान सार्थकी लागल आहे बॅम्बे ब्लड ग्रूप या रक्तगटाचे दाता आणि ऑर्गनायझर साताऱ्याचे विक्रम यादव आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान या बाबतची कार्यवाही पूर्ण करत आहेत अशी माहिती सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी दिली आहे

पंकज हा बॉम्बे ब्लड गृप रक्तदाता असल्याचं सावंतवाडी ब्लड बँकेन देखील अधिकृतरीत्या घोषित केलंय हा रक्तगट अत्यंत दुर्मिळ आहे

मुंबईतल्या काही संशोधकांनी या रक्तगटाचा शोध लावल्यानं या रक्तगटाला बॉम्बे ब्लड गृप म्हटलं जात मुळात हा रक्तगट ओ रक्तगटाच्या जातक्ळीचा आहे पण यातले काही घटक अगदीच वेगळे आहेत

संजय सावंत यांनी दिली दरम्यान अशा या दुर्मिळ रक्तगटाचं रक्त विशाखापट्टणमला हवाईमार्गे रवाना होणार असल्यानं रक्तदाता पंकजच अभिनंदन होत आहे

त्याबाबतचा हा वृत्तांत

हा बेडूक पश्चिम घाटातील वेगवेगळ्या ठिकाणी विविध रंगरूपात वावरत असल्याकारणानं तो तोच आहे हे सिद्ध करणं जिकीरीचं झालं होतं

आता मात्र पुण्यातल्या संशोधकांनी या बेडकाच्या जनुकांचा आवाजाचा आणि आकारमानाचा अभ्यास करून त्याची ओळख पटवली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ समाधान फुगे आणि झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया मधील डॉ

दिनेश यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकानं त्यासाठी पुणे आणि उत्तर पश्चिम घाटातील क्रिकेट फ्रॉग वर्गातील बेडकांचा अभ्यास केला त्यांचं हे संशोधन झुटेक्सा या नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालं आहे

आता एसटी महामंडळ स्वतःच एसटीआगारासह सर्व विभागांची स्वच्छता करणार आहे गेल्या अनेक वर्षापासून एसटीमहामंडळाच्या स्वच्छतेचा मक्ता ब्रिक्स कंपनीकडे होता कोरोना काळात झालेल्या नुकसानामुळे राज्यातील सर्व विभागांतील या कंपनीचे मक्ते बंदकरण्यात आले आहेत

हवामान राज्यात सर्वत्र हवामान कोरडं आहे विदर्भ आणि मराठवाड्यात रात्रीच्या तापमानात लक्षणीय घट झाली असून पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी थंडी जाणवू लागली आहे कोकणात मात्र रात्रीचं तापमान सरासरीच्या आसपास आहे राज्याच्या सर्वच भागात दुपारचं ऊन्ह जाणवत असलं तरी फक्त कोकणात दिवसाचं तापमान सरासरीपेक्षा जास्त आहे

कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार